पायलट राजस्थानात राजकीय उलथापालथ झाली असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह दोन मंत्र्यांच्या हकालपट्टीची मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची शिफारस राज्यपाल कलराज मिश्रा यांनी स्वीकारलि आहे पायलट यांना मंत्रिमंडळातून तसंच कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय काल दुपारी पक्षानं जयपूर इथं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कॉग्रेस विधिमंडळ पक्षाच्या घेतला होता विश्वेंद्र सिंह आणि रमेश मिना या अन्य दोन मंत्र्यांची देखील गहलोत मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे गोविंद सिंग दोतासारा यांची राजस्थान प्रदेश कॉग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिली भारत चीन भारत आणि चीन दरम्यान कमांडर पातळीवरील चर्चेची चौथी फेरी काल पूर्व लडाख मधील च्रशूल इथल्या सरहद्दीवरील चौकीत झाली

वरीष्ठ पातळीवरील या चर्चेनंतर झालेल्या कमांडर पातळीवरील चर्चेच्या आजच्या या फेरीत सैन्य माघारीच्या द्रसऱ्या टप्प्याबाबत बोलणी अपेक्षित होती त्याबरोबरच आधीच्या चर्चेत झालेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत आढावाही घेण्यात आला

अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गानं उग्र रूप धारण केलं असून या साथीचा सामना करण्यासाठी संघटित जागतिक प्रयत्नांची गरज असल्याचं प्रतिपादन आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक टेड्रोस घेब्रेयेसूस यांनी म्हटलं आहे

सध्या राज्यातील मृत्यूदर चार टक्के आहे

ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत गेल्याच महिन्यात टाळेबंदीचे नियम शिथिल केल्यानंतर नागरिकांनी जे निर्बंध स्वतःहून पाळणे आवश्यक होते ते पाळले गेले नाहीत त्यामुळं राज्यातील बहुतेक भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आणि रुग्णसंख्याही झपाट्यानं वाढू लागली परिणामी मुंबई महानगर क्षेत्रातील नवी मुंबई पासून ते ठाणे कल्याण डोंबिवली कुळगाव बदलापूर भिवंडी निजामपूर आणि औरंगाबाद मधील टाळेबंदीत वाढ करतानाच पुणे पिंपरीचिंचवड सह सोलापूर मध्ये पुन्हा टाळेबदी जारी केली गेली आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी काल समाजमाध्यमाद्वारे ही माहिती देतानाच विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत

शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी जनसेवा राज्यसेवा आणि देशसेवा ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी गृहमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या विचारांच्या मार्गदर्शनानुसार राज्याला प्रगतीपथावर नेणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत केल

शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते या प्रसंगी राज्य शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने निर्मिती केलेल्या आधुनिक भगीरथ या गौरवग्रंथाचं प्रकाशन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते जयंती दरम्यान शंकरराव चव्हाण यांना नांदेड शहरातील धनेगाव इथं त्यांच्या समाधीस्थळी माजी राज्यमंत्री डी

सावंत माजी आमदार आमिता चव्हाण आणि आमदार अमरनाथ राजूरकर आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केलं रेल्वे मध्यरेल्वेच्या पुणे विभागातील लोणावळा रेल्वेस्थानक सौर उर्जेवर् चालणारे स्थानक झाले आहे याशिवाय चेबूर ससून डॉकयार्ड आसनगाव आपटा पेण आणि रोहा रेल्वेस्थानकामध्येही सौर पॅनल बसवण्यात आले आहेत ऐकुया या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधिकडून

यामुळे लोणावळा रेल्वे स्थानकाची विजेची गरज भगणार आहे या शिवाय सौर उर्जेवर् चालणारे एलईडी पथदिवे रेल्वे स्थानाकाच्या बाहेर लावण्यात आले आहेत

पेण आपटा रोहा आणि नेरळ स्थानकातही सौर उर्जेवर चालणारे पाण्याचे कूलर बसवण्यात् आले आहेत

आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वारडे पुणे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होत असलेली बेरोजगारी द्र करुन सर्व गरजूंना योग्य रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य शासनाचा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग संकल्प करत असून विभागामार्फत यासाठी व्यापक कार्य करण्यात येईल अशी घोषणा विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे कौशल्य दिन कौशल्य विकासाच्या माधमातून युवापिढीला आत्मनिर्भर होऊन देशासाठी समाजासाठी काहीतरी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते असं मत कुशल मनुष्यबळ घडवण्यासाठी पुण्यात कार्यरत असलेल्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची नोडल एजन्सी यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी व्यक्त केल कौशल्य दिनानिमित्त आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले गेल्या काही वर्षांपासून कौशल्य विकास आणि स्किल डेव्हलपमेंट हा एक अतिशय महत्वाचा आणि परवलीचा शब्द झाला आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना आरपीएल अप्रेन्टिस अशा विविध योजना आणि वेगवेगळ्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून लाखो गरजू यूवक यूवतींना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत उद्योगक्षेत्राला लागणारं आवश्यक ते कुशल मनुष्यबळ याद्वारे सहजगत्या उपलब्ध होऊ शकत चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी लवकरच नियमावली तयार करण्यात येणार असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर केला जाणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल मुंबईत पत्रकारांना सांगितलं कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी काल मुंबईत संबधित संपर्कमंत्री आमदार आणि खासदारांची बैठक झाली या बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांना कळवण्यात येईल त्यानंतर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील असं परब म्हणाले गणपती आधी कोकणात वीज पुरवठा सगळीकडे सुरळीत होईल असं आश्वासनही परब यांनी यावेळी दिलं प्रशासक गडचिरोली जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यासंदर्भातील ग्रामविकास विभागाचे आत्ताचं परिपत्रक रद्द करुन स्थानिक आमदारांना शिफारस करण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे अनेक जिल्ह्यातील संपर्कमंत्री हे स्थानिक नसून बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत त्यांना स्थानिक लोकांच्या कार्यक्षमतेची सामाजिक कार्यपद्धतीची माहिती नसते मात्र स्थानिक आमदाराला आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावाची तसंच तिथल्या लोकांची माहिती असते त्यामुळे आमदाराच्या शिफारसीनुसार प्रशासक म्हणून जुन्याच सरपंचांना नेमल्यास ग्रामपंचायतींना उत्तम कार्यक्षम प्रशासक मिळेल असं गजबे यांनी म्हटलं आहे गडचिरोली नियक्ती गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सहायक जिल्हाधिकारी तसंच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ इंदूराणी जाखड यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे निकाल अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अंतिम वर्षाचा निकाल गेल्या तीन तारखेला ऑनलाइन घोषित करण्यात आला विद्यापीठाच्या कोणत्याही गुणपत्रिकेवर कोविडचा कुठल्याही शिक्का नसल्याचे विद्यापीठाचे सहाय्यक निबंधक आर

पठाण यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितले बोगस बियाणं ब्लडाणा जिल्ह्यात बोगस बियाणांमुळे तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे उगवलं नसल्याच उघडकीस आल असून शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी नोंदवल्या आहेत

सकाळपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे सखल भागात पाणी साचले हिंदमाता आणि सायन येथे पाणी साचल्याने बेस्ट वाहतूक इतर मार्गावरून वळवण्यात आली हवामान पश्चिम किनाऱ्यावरील जोरदार वाऱ्यांमुळे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी जोरदार वृष्टी होऊ शकते

आकाशवाणी पणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार